केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

याशिवाय पश्चिम बंगाल ओडिशा कर्नाटक मध्य प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांना मदत जाहीर झाली आहे

केरन उरी नौगाम सेक्टरमध्ये नागरी वसाहतींना लक्ष्य करून पाकिस्ताननं मोठ्या प्रमाणात गोळीबार केला

केरन सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्नही सैन्यदलानं उधळून लावला या भागातल्या स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे दरम्यान सीमेवर उभे राहून देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या गौरवार्थ आज दिवाळीच्या दिवशी नागरिकांनी एक दिवा लावावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे सैनिकांच्या कुटुंबियाप्रतीही आपण कृतज्ञ असल्याचं पंतप्रधानांनी एका ड्विट संदेशात म्हटल आहे पीक विम्याच्या अटी आणि निकष बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे पाटील यांनी काल माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यासह सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यात खांजोडवाडी इथं डाळिंब बागांची पाहणी केली त्यानंतर ते बोलत होते विमा कंपन्याच्या अटी शेतकऱ्यांच्या सोयीच्या नसून कंपन्यांच्या सोयीच्या आहेत जास्त पावसामुळे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला मिळण्यात अडचणी येतात त्यामुळे या अटी बदलण्याचा आपला प्रसयत्न असल्याचं पाटील यांनी सांगितलं आटपाडी ताल्क्यानं दष्काळ तेल्या बिब्याचे आक्रमण यासह अनेक संकटाशी म्काबला करत डाळिंबाच्या उत्पादनात स्वतःची ओळख निर्माण केली आहे यंदा कोविडच्या कठीण काळातही खांजोडवाडी या गावाने डाळींबाचे भरघोस उत्पादन घेतलं या पार्श्वभूमीवर हा पाहणी दौरा घेण्यात आला

पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन या समितीत साखर कारखाना मालक प्रतिनिधी साखर कारखाना कामगार प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधींचा समावेश आहे

बोनसची रक्कम गेल्यावर्षी इतकीच असेल असं त्यांनी सांगितलं

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नागरिकांना कोविडपासून बचावासाठी त्रिसूत्रींचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे राज्यभरात कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी प्रत्येक कोविड रुग्णालयात डेथ ऑडिट कमिटी नेमण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागानं दिले आहेत या समितीत रुग्णालयाचे अधीक्षक चिकित्सक तसंच शासकीय अथवा खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील चिकित्सक बालरोग तज्ज्ञ सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ यांचा समावेश असणार आहे सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच काही ठराविक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनच डेथ ऑडीट केलं जात आहे त्यातून पुरेसे निष्कर्ष समोर येत नसल्यानं आता ज्या मोठ्या रुग्णालयांना कोविड रुग्णालयांचा दर्जा मिळाला आहे तसंच ज्या ठिकाणी मृत्यूचे प्रमाण अधिक आहे अशा सर्व रुग्णालयांना आता डेथ ऑडीट करणं शासनानं बंधनकारक केलं आहे दीपोत्सवात आज नरकचतुर्दशी तसंच लक्ष्मीपूजन साजरं होत आहे आज पहाटे तेल आणि उटण्याच्या अभ्यंगस्नानानंतर सायंकाळी घरोघरी लक्ष्मीपूजन केलं जाणार आहे दिवाळीत सर्वाधिक महत्त्वाच्या असलेल्या या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काल द्पारपासूनच बाजारपेठेत झेंडू आणि शेवंतीसह विविध फुलं ऊस लाह्या बत्तासे आणि अन्य पूजा साहित्याची दकानं सजली आहेत नागरिकांनी कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून खरेदी करावी आणि योग्य खबरदारी घेत सण साजरा करण्याचं आवाहन करण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीनं काल राज्यभरात अनेक ठिकाणी पिठलं भाकर आंदोलन करण्यात आलं पक्षातले अनेक लोकप्रतिनिधी पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर बसून पिठलं भाकरी खात शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आंदोलनानंतर अप्पर जिल्हाधिकारी केशव नेटके यांना निवेदन सादर करण्यात आलं अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या जिल्ह्यातल्या एकाही शेतकऱ्याला अद्यापही नुकसान भरपाई मदत मिळाली नसून अनेक शेतकऱ्यांची नावं मदत यादीत नसल्यानं शेतकऱ्यांसाठी ही काळी दिवाळी असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे

परभणी इथं आमदार मेघना बोर्डीकर माजी आमदार मोहन फड यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात पिठलं भाकरी खाऊन आंदोलन करण्यात आलं मुख्यमंत्री नागरिकांसोबतच्या संवादात फराळ तसंच रोषणाई करण्यास सांगतात प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांही अंधारातली काळी दिवाळी असल्याची भावना संतप्प पदाधिकारी तसंच शेतकऱ्यांनी व्यक्त केली या आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं जिल्ह्यात तहसीलदारांना पिठलं भाकरं देऊन काळी दिवाळी साजरी करण्यात आली

मतदान एक डिसेंबरला तर मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशानुसार औरंगाबाद जिल्ह्यात रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत हरीत फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले लातूर महानगरपालिकेने नागरिकांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोविडबाबत सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे नोकरी तसंच कामकाजानिमित्तानं मुंबई पूण्यात राहणारे नागरिक दिवाळी साजरी करण्यासाठी घरी येत आहेत साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेतील गर्दी वाढत आहे गेल्या काही दिवसापासून थंडीचं प्रमाणही वाढलं आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरावा हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करावेत योग्य शारीरिक अंतर राखावं व्यापाऱ्यांनी देखील द्कानात जास्ती गर्दी होणार नाही बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी कोविडची लक्षणं दिसताच तपासणी करून घ्यावी तसंच रात्री आठ ते दहा या दोन तासांतच फक्त हरित फटाके उडवावेत असं आवाहन महापालिकेनं केलं आहे

कोविड योद्ध्यांना शाल श्रीफळ प्ष्पग्च्छ आणि स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आलं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोरोना विषाणू संसर्गा विषयी जनजागृती मोहीम सुरु केली आहे नवी मुंबईचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोविड प्रादर्भावाला रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

ग्रुद्वाऱ्यातील पंचप्यारे साहिबान यांच्या मार्गदर्शनाखाली काल सकाळी तख्त स्नान सण साजरा करण्यासाठी अरदास झाली बीड जिल्ह्यात दिपावलीच्या पूर्वसंध्येस बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उलाढाल होताना दिसली अगदी छोट्या व्यवसायिकांपासून मोठमोठ्या दालनात ग्राहकांनी खरेदीसाठी उत्साह दाखवला बाजारपेठत आत्मनिर्भर अर्थात घरगुती वस्तुची खरेदी करताना ग्राहक मोठ्या प्रमाणावर दिसत होते जिल्हा प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधासाठी नियम पाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे

प्ण्याहून नांदेडला जाणाऱ्या एका जीपचं बोनेट अचानक उघडल्यानं ही जीप समोरून येणाऱ्या खासगी बसवर धडकली

जखमी जीपचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर नांदेड इथल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत